संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची स्रुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं झाली त्यावेळी ते बोलत होते न्कतीच घडेली राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याची घटना आणि प्रजासत्ताक दिनाच्या पावित्र्याचा झालेला अनादर खेदजनक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले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

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला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

आरोग्य सेवा क्षेत्र चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा कणा ठरल आहे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 त्यामुळे संसदेत या सत्रात दहा वर्षासाठीचा दृष्टीकोन ठेवून चर्चा व्हाव्यात सगळ्या प्रकारचे विचार मांडले जावेत आणि उत्तम मंथन व्हावं ही देशाची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अधिवेशनासाठी सरकारची कार्यसूची पंतप्रधान पटलावर ठेवतील अधिवेशन शांततेत आणि सुरळीत पार पडावं म्हणून सहकार्य करावं असं आवाहनही ते करतील सकाळी साडे अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं तर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उद्या राज्यसभा सदस्यांची बैठक बोलावली आहे

हुतात्मा दिन म्हणून या दिवसाचं पालन केलं जातं अहमदाबाद इथल्या साबरमती आश्रमात आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली पोरबंदर या त्यांच्या जन्मगावी प्रार्थना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वपक्षीय नेते मान्यवर महात्मा गांधीजींची समाधी राजघट इथ जाऊन त्यांना आदरांजली वाहतील गांधीजींची मूल्यं साधेपणा त्याग आपल्याला सतत प्रेरणा देत राहील असं ट्वीट राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केलं आहे गांधीजींना श्रद्धांजली म्हणून फिल्म्स डिव्हिजन गांधी रीडिस्कव्हर्ड या लघुपटाचं प्रदर्शन त्यांच्या यू ट्यूब वाहिनी आणि संकेत स्थळावर करणार आहे

उत्तराखंडमधल्या अद्वैत आश्रमानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे

भारतीय संस्कृती अध्यात्म तत्वज्ञान इतिहास मानसशास्त्र कला अश्या विविध विषयांना वाहिलेल्या या मासिकांत नेताजी सुभाषचंद्र बोस बाळ गंगाधर टिळक भगिनी निवेदिता स्वामी अरविंद माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन अश्या अनेक मान्यवरांनी विचार मांडले आहेत

एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे चौरी चौरा घटनेचा शताब्दी समारोह मोठ्या प्रमाणात साजरा करणार असून वर्षभर विविध कार्यक्रम होणार असल्याचं ट्वीट उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे

या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली होती

सक्रीय कार्यकर्ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक फेब्रुवारीपासून सक्रीय कार्यकर्त्यांचं लसीकरण सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत

महाराष्टू महाविद्यालयं महाराष्ट्रातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंनी महाविद्यालयं प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी काल राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या कडे केली

कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे

कृषी अर्थतज्ञ अशोक गुलाटी आणि प्रमोद जोशी तसंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचा या समितीत संवेश आहे या समितीचा अहवाल येईपर्यंत न्यायालयानं कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे अण्णा हजारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आपलं नियोजित उपोषण मागे घेतलं आहे उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील अशी मध्यस्थी करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनी अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती

जयशंकर यांनी काल इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गॅबी अशकेनाझी यांच्याशी इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाबद्दल चर्चा केली हे प्रकरण आपण अतिशय गांभीर्यानं घेतल्याचं ट्विट जयशंकर यांनी केलं आहे इस्रायली दूतावास तसंच अधिकाऱ्यांच्या संपूर्ण सुरक्षेची ग्वाही देतानाच या प्रकरणाची चौकशी सुरु केल्याची घोषणा त्यांनी केली

जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी द्रध्वनीद्वारे संवाद साधून परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी ग्वाही दिली संरक्षण सुरक्षा आर्थिक तसंच आरोग्य क्षेत्राशी संबंधित सहकार्य यांची उभय देशांमधील संबंधांमध्ये महत्वाची भूमिका असल्याचं दोन्ही नेत्यांनी म्हंटलं आहे

कोरोनाविरुद्धचा यशस्वी लढा आपण यापुढेही सुरु ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार